या योजनंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात सात हजार दोनशे कोटी रुपये जमा होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची प्रभावी आणि जलद अमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची निवड करुन त्यांची संपूर्ण माहिती राज्य सरकारांनी संकलित करावी असं सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे मुंबईतल्या गेट वे ऑफ डिया च्या सुशोभिकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा अहवाल महानगरपालिका आयुक्त आणि वास्तुविशारद तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखालील समितीनं लवकर सादर करण्याचे निर्देश राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी दिले आहेत गेट वे ऑफ डियाच्या वास्तूची स्वच्छता परिरक्षण आणि संवर्धन होणं आवश्यक आहे त्यामुळे मुंबईतील तिर वारसास्थळांप्रमाणे गेट वे ऑफ ा डियाच्या सुशोभिकरणाचा अहवाल लवकर सादर करावा असं राज्यपाल म्हणाले राज्य सरकार राज्यातील वारसास्थळांचं जतन करीत असून हे करताना वास्तू आहे त्या स्थितीत ठेवून सूशोभिकरणही केलं जाईल

श्राजीव यांनी सांगितलं दिल्ली आणि आजुबाजुच्या परिसरात काल मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली उत्तर भारतातीही काल अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपीट झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं

जागतिक बाजारातली मंदी आणि अमेरिका चीन व्यापारामध्ये निर्माण झालेला तणाव याचा बाजारावर परिणाम झाल्याचं मानण्यात येत आहे